कटकट गेट संसार नगर उत्तम नगर औरंगपुरा अरिहंत नगर न्याय नगर बायजीप्रा शांतीनिकेतन कॉलनी रोकडिया हनुमान परिसर गजानन नगर भानुदास नगर खोकडप्रा बाबर कॉलनी शहा बाजार शिवाजी नगर जुना बाजार म्हसोबा नगर एन अकरा सिडको एन चार विशाल नगर टी व्ही सेंटर आरटीओ परिसर चित्रेश्वर नगर बीड बायपास प्रताप नगर सिडको एन सहा साई नगर बंजारा कॉलनी ज्योती नगर इंदिरा नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं एक फुलंब्री तालुक्यातल्या मुकुंदवाडी गावात एक सोयगाव तालुक्यात सावरखेडा इथं दोन वाळूज महानगरात दोन पंढरपूर इथं दोन तर वडगाव कोल्हाटी इथं एक रुग्ण आढळला आहे

इतवारा भागात राहणाऱ्या या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते

त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या आता सहाशे एकोणसत्तर इतकी झाली आहे

नवीन तीनही रुग्ण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या पदावर कार्यरत असलेले दीपक कपूर यांची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे